देशाच्या अनेक भागासह राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्र लाट केंद्र सरकारनं शहीद पोलिसांच्या म्लांना राष्ट्रीय स्रक्षा निधीतून दिल्या जाणा या शिष्यवृत्तीत भरीव वाढ केली आहे

ही शिष्यवृती दहशतवादी किंवा नक्षली कारवायांविरुद्ध लढताना शहीद झालेल्या राज्य पोलिसांच्या मुला मुलींना दिली जाते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा पहिलाच निर्णय देशाची स्रक्षा करणा यां प्रति समर्पित केला नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाचं खातेवाटप आज जाहीर झालं नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी तर राजनाथ सिंह यांना संरक्षण अमित शाह यांना गृह आणि नितीन गडकरी यांना परिवहन मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे निर्मला सितारामन यांना अर्थमंत्रालयाचा एस जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालय स्मृती इराणी यांना महिला आणि बालकल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे प्रकाश जावडेकर यांना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा पिय्ष गोयल यांना रेल्वे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय डॉक्टर हर्षवर्धन आरोग्य आणि विज्ञान तंत्रज्ञान धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि पोलाद रमेश पोखरियाल निषंक मन्ष्यबळ विकास थावरचंद गेहलोत यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर नरेंद्रसिंह तोमर यांना कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे सदानंद गौडा यांना खतं आणि रसायन प्रल्हाद जोशी यांना संसदीय कामकाज आणि खाण मंत्रालय रामविलास पासवान अन्न आणि नागरी प्रवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्रालय रविशंकर प्रसाद कायदा आणि न्याय तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अर्ज्न मूंडा आदिवासी विकास मुख्तार अब्बास नक्वी अल्पसंख्याक मंत्रालय महेंद्रनाथ पांडे कौशल्य विकास हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे अरविंद सावंत यांना अवजड उद्योग गिरीराज सिंह यांना पश्पालन द्ग्धविकास आणि मत्सपालन विकास मंत्रालय तर गजेंद्र सिंह शेखावत यांना जलसंपदा मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे राज्यमंत्र्यांमधे रावसाहेब दानवे यांना अन्न आणि नागरी प्रवठा तसंच ग्राहक संरक्षण रामदास आठवले यांना सामाजिक न्याय आणि सबलीकरण तर संजय धोते यांना मन्ष्यबळ विकास आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा पदभार देण्यात आला आहे

निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्रालयाचा पदभार स्वीकारला त्याआधी संतोष गंगवार यांनी कामगार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला नवनियुक्त मंत्री श्रीपाद नाईक यांनी आधीच्याच आय्ष मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे उत्तर गोव्यातल्या लोकसभा मतदार संघातून नाईक यांनी सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकली आहे डॉक्टर एस जयशंकर यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा पदभार स्वीकारला तर प्रकाश जावडेकर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची धूरा हाती घेतली आहे

शेतकऱ्यांच्या जीवनात सुख आनंद आणि सुरक्षितता आणायची असेल तर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं अभियान समजून काम करणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे कृषी विद्यापीठं करत असलेले काम हे अत्यंत महत्वाचं असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात त्यामुळे निश्चितच वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

एडमिरल करमबीर सिंह यांनी आज नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला

त्याआधी ते नवी दिल्ली मुख्यालयात नौदलाच्या उपप्रमुख पदी कार्यरत होते आपल्या देशाला असं नौदल देण्याचं सामर्थ्य आहे जे सागरी क्षेत्रातल्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सक्षम असेल असं करमबीर सिंह यांनी नौदल प्रम्ख म्हणून निय्क्ती झाल्या नंतर सांगितलं

त्याच बरोबर वनीकरण वाढविण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत जंगलवाढीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नात राज्य देशात अव्वल आहे जलय्क्त सोबतच वनय्क्त शिवार ही संकल्पना त्यासाठी उपय्क्त ठरली आहे अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली ते आज नाशिक इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात वाघांची संख्या वाढत आहे

ज्येष्ठ पत्रकार भाषांतरकार तसंच लेखक डॉ राम अग्रवाल यांची संसदेतील राज्यसभेत मराठी भाषांतर सल्लागार पदी निय्क्ती झाली आहे भारताचे उपराष्ट्रपती यांच्या उपस्थितीत राज्यसभेचे महासचिव देश दिपक वर्मा यांच्या हस्ते डॉ राम अग्रवाल यांना बालयोगी सभागृहात झालेल्या समारंभात निय्क्ती बद्दल सन्मान पत्र प्रदान करण्यात आलं नागपूर मुंबई समुदधी महामार्गावर ब्लडाणा जिल्ह्यातली तीन गावं नवनगर अर्थात कषि समृद्धी केंद्र म्हणून घोषित झाली आहेत यामध्ये सिंदखेड राजा ताल्क्यातील सावरगांव माळ देऊळगाव राजा ताल्क्यातील गोळेगांव आणि निमखेड या गावांचा समावेश आहे याची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे

त्याम्ळे निम्न द्धना प्रकल्पापासून पर्णा शहराजवळील कोल्हाप्री बंधाऱ्यापर्यंत निम्न दुधना नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे इथल्या ग्रामस्थांनी या काळात नदीपात्रात जाऊ नये अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अंक्श पिनाटे यांनी केली आहे यवतमाळ जिल्हा टँकरमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल राष्ट्रीय पेयजल तसंच विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे गावागावातल्या रखडलेल्या पाणी प्रवठा योजना त्वरीत पूर्ण करण्यासाठी अधिका यांनी गांभिर्यानं कामं करावीत अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात दृष्काळासंदर्भात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते जालना औद्योगिक वसाहतीत भक्ती ऑईल मील या कंपनीच्या गोदामाला आज सकाळी आग लागली

प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत देशाच्या अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे रविवारपर्यंत ही स्थिती कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाइयात देखील सूर्य आग ओकत आहे

येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे